या बैठकीत पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांवर चर्चा होईल तसंच त्यात केल्या जाणाऱ्या संभाव्य बदलांवर निर्णयही अपेक्षित आहे त्याचबरोबर केंद्रीय पथकाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांच्या कार्यवाहीच्या दृष्टीनं या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे कोरोनाचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने जाहीर केलेल्या आठवडा अखेरच्या टाळेबंदीसाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे

या कालावधीत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांखेरीज इतर नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने नेहमीप्रमाणेच बंद राहतील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी असली तरी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव असल्यानं आम्ही दिवसभर दुकाने उघडी ठेवून तरी काय उपयोग अशी विचारणा या दुकानदारांकडून केली जात आहे परिणामी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील सकाळचा थोडा वेळच सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे पुण्याच्या औषध वितरकांच्या संघटनेनं ना नफा ना तोटा तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिलं आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली या भेटीनंतर बोलताना पाटील म्हणाले की रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे

असोसिएशनने शक्य तितक्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

अमोल कोल्हे यांनी केंद्राकडे केली आहे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना त्यांनी याबाबत पत्र पाठवले आहे पुणे शहरातील माजी सैनिक हुतात्मा जवानांच्या वीरपत्नी तसंच शौर्य पदकविजेत्यांना महापालिकेनं सर्वसाधारण करात सवलत दिली आहे

या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज दिली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत नऱ्हे इथल्या जाधवर ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटच्या डॉ

लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि लायन्स क्लब ऑफ ग्लोबल टिचर्स यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला होत आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या यू टयूब पेजवरुन ही व्याख्यानं प्रसारित होणार आहेत राज्यात सरकारने टाळेबंदीची जी नियमावली जाहीर केली आहे त्याला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज प्ण्यात बोलताना स्पष्ट केलं या निर्णयामुळे लोकांचं जगण अवघड झालं आहे सर्वसामान्य जनता आता सरकारच्या या निर्णयाचा विरोध करेल त्याआधी सरकारने स्वतःहून विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत